पंतप्रधानांनी आज दिल्ली मेट्रोच्या मजेंटा लाइन इथून दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून देशातल्या पहिल्या चालकविरहित मेट्रो रेल्वेची सुरुवात केली त्यावेळी ते बोलत होते त्याचबरोबर त्यांनी विमानतळ एक्सप्रेस मार्गावरील पूर्णपणे कार्यरत नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड सेवेचंही उद्घाटन केलं यामुळे देशातल्या कोणत्याही भागातून जारी केलेलं रुपे डेबिट कार्ड असलेल्या क्यक्तिला ते कार्ड वापरुन विमानतळ एक्सप्रेस मार्गावर प्रवास करता येईल

भविष्यातल्या गरजा पाहता शहरांचा पूर्णपणे विकास करण्याचा प्रयत्न होत असल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले

त्याबरोबरच उपचाराखालील रुग्णाची संख्याही मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे

ब्रिटन युरोप आणि आखातातून आलेल्या प्रवाशांना संस्थात्मक विलगीकरणात राहणं बंधनकारक करण्यात आलं असून त्यांची कोरोना चाचणी प्रवासाहून आल्यानंतर सातव्या दिवशीच करण्यात येणार असल्याचं मुंबई पालिका प्रशासनानं स्पष्ट केलं आहे यापूर्वी ही चाचणी पाचव्या किंवा सातव्या दिवशी करण्याबाबत निर्देश देण्यात आले होते

बुलेट ट्रेन प्रकल्प एकत्र करण्याची भारतीय रेल्वेची इच्छा आहे आणि त्यादृष्टीने आम्ही योजना तयार करत आहोत परंतु त्यासाठी जर जागा उपलब्ध करून देण्यास उशीर झाला तर पहिल्या टप्प्यात फक्त गुजरातमध्ये बुलेट ट्रेन चालवण्याचीही तयारी आम्ही करत आहोत असं त्यांनी स्पष्ट केलं राष्ट्रीय हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या माध्यमातून या प्रकल्पासाठी जागा हस्तांतराची प्रक्रिया गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे बुलेट ट्रेन प्रकल्पात ठाणे दिव्यालगतच्या म्हातार्डी भागात स्थानक उभारण्यासाठी जागा देण्याचा प्रस्ताव ठाणे महापालिकेतल्या सत्ताधारी शिवसेनेनं मागील आठवड्यात माघारी पाठवला त्यामुळे या प्रकल्पाला विलंब होण्याची शक्यता आहे

आज दहा पूर्णांक चार अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली

काल मध्यरात्री हा अपघात झाला खासगी बस पुण्याहून नांदेडकडे जात होती

रविंद्र जडेजानं दोन तर जसप्रित ब्मराह उमेश यादव मोहम्मद सिराज आणि रविचंद्रन अश्विननं प्रत्येकी एक गडी बाद केला